ग्रामीण भागात आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणारी संस्था माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं स्वप्न पूर्ण करत आहे असं नायडू म्हणाले पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार नीतीन गडकरी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते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 सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार राजन पाटील दिलीप माने सिध्दाराम म्हेत्रे आदी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबडेकर यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला

नांदेड लोकसभा मतदार संघात महायुतीकडून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अर्ज दाखल केला अकोला मतदार संघात महायूतीचे उमेदवार संजय धोत्रे यांनी अर्ज दाखल केला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपा नेते निवृत्त उपायुक्त पी बी आडे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

अखेर त्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघातून भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार अशोक नेते यांनीआज उमेदवारी अर्ज दाखल केला आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही असं औरंगाबाद इथले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे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 मात्र सत्तार यांनी आज वार्ताहर परिषद धेऊन या चर्चेला विराम दिला

बीड जिल्ह्यात सरकारी यंत्रणा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे ते आज बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते राष्ट्रवादी काँप्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना एका सभेसाठी दिलेली परवानगी अचानक नाकारण्यात आली याविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक आणी जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काल झालेल्या मतदानाची आज मोजणी झाली बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पूनम पाटोळे विजयी झाल्या नगर परिषदेत कॉंग्रेसचे अकरा तर शिवसेनेचे सात उमेदवार निवडून आले सिंदखेड राजा नगर परिषदेवर मात्र शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदी निवडुन आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मात्र या नगर परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सर्वाधिक नऊ तर शिवसेना भाजप यूतीचे आठ सदस्य निवडुन आले

त्रिवार तलाक प्रतिबंधक अध्यादेशाच्या घटनात्मक वध्वीला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे या अध्यादेशानुसार त्रिवार तलाक हा दंडनीय अपराध ठरतो असा कायदा करणं हा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप ठरत नाही असं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं ही याचिका फेटाळून लावली

नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीत पुढचे दहा दिवस कांदा लिलाव बंद ठेवला जाणार आहे आर्थिक वर्षअखेरीनिमित्त हिशेब आणि ताळेबंदाच्या कामांसाठी हा निर्णय घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील